रायगड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा ईशारा मन की बात काश्मीरी बांधवांना विकासाधारित सुशासन हवं आहे त्यामुळे विकासाच्या वाटेवर विद्वेषाचे काटे पेरणाऱ्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात मधून व्यक्त केला स्वच्छ भारत अभियानाची वाटचाल आता स्वच्छतेतून सुंदरतेकडे होत असल्याचं मत त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित झालेल्या या कार्यक्रमातून व्यक्त केलं आता कघऱ्यातून कलेची संस्कृतीही विकसित व्हायला हवी असं ते म्हणाले देशभरातल्या मुलांसाठी पंतप्रधानांनी अंतराळविषयक प्रश्रमंजुषा स्पर्धा जाहीर केली आपल्या प्रतिभेवर आणि क्षमतेवर आपला विश्वास असेल तर प्रत्येक अडचणीचा सामना निर्भयतेनं करता येतो अशी शिकवण चांद्रयान मोहिमेनं दिली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले पूरग्रस्तांना सरकार सर्वतोपरी मदत करतं आहे करत राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली मन की बात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पूण्यातील पर्वती परिसरातल्या लक्ष्मीनगर भागात नागरिकांसोबत मन की बात ऐकली मन की बात आता जन की बात घर की बात झाली आहे असं मत त्यांनी नंतर आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

रमेशक्मार यांनी काल दिला

दरम्यान आपण आज सभागृहात आपलं बह्मत नक्कीच सिद्ध करू असा विश्वास नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी क्रि येदीयुरप्पा यांनी व्यक्त केला आहे शशी थरूर राहूल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वहीन स्थितीमुळे कॉग्रेसचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप ज्येष्ठ कॉप्रेस नेते शशी थरूर यांनी केला आहे पक्षाध्यक्ष पदासह सर्व महात्वाच्या पदासाठी तातडीनं निवडणुका घ्यायला हव्यात असं मत थरूर यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं पक्षाचं नेतृत्व तरूण पीढीच्या हाती असावं अशी आपली अपेक्षा असल्याचं ते म्हणाले भाजपा जावडेकर भाजपाचं देशव्यापी सदस्यता अभियान सुरू आहे काल पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान नगर इथं सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात आलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पूण्यात ही माहिती दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या मित्र पक्षांशी सध्या बोलणी सुरु असून त्यानंतर जागा वाटपाची अंतिम आकडेवारी जाहीर केली जाणार आहे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरु असून त्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केला अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे अमरनाथयात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली तीन पैकी काही तळावरून यात्रेकरूंचे जत्थे यात्रेसाठी रवाना करण्यात आले नाहीत यात्रा पुन्हा कधी सुरू होणार ते हवामानाचा अंदाज घेऊनच ठरवण्यात येईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं नक्षल गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात आता स्थानिक आदिवासी नक्षलवाद्यांच्या विरोधात निर्भयतेनं उभे ठाकू लागले असल्याचं कालच्या क्रि घटनेवरून दिसून आलं ताङगुडा आणि कुसरवाडी गावातल्या काही तरुणांनी जारावंडी कसनसूर मार्गावर लावण्यात आलेले नक्षल सप्ताहा बाबतचे बॅनर पेटवून देत आपण नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरत नसल्याचं दाखवून दिलं दरम्यान क्रीकडे नक्षल सप्ताहाचं आवाहन होत असतानाच गडविरोली पोलीसांनी कालपासून आदिवासी विकास सप्ताहाची घोषणा करून विकासाच्या संकल्पातून दहशतीला उत्तर दिलं आहे

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक सर्व साधारण सभा काल सकाळी नाशिक मध्ये झाली यावेळी चपळगावकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मावळते अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णीक यांच्या कडून पदभार स्वीकारला कषिमंत्री बोंडे अमरावती खरीप हंगामात मूग उडीद पेरण्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हरभरा प्रात्यक्षिकात प्राधान्य देण्यात यावं असे निर्देश कृषिमंत्री तसंच अमरावती जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिले ते काल अंजनगाव सुर्जी इथं झालेल्या तालुका आढावा बैठकीत बोलत होते पाऊस जालना अहमदनगर जालना जिल्ह्यात काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी सूरु आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या पावसानं मुळा नदीला पूर आला आहे नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अत्यल्प पाणीसाठा वाशिम वाशिम जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळ धोक्यात आलेली खरीप हंगामातील पिकं तरारली आहेत

रेल्वे पावसामुळे प्रभावित झालेली रेल्वे काल रात्रीपर्यंत रुळावर आलेली नव्हती काल पृणे मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या आणि दक्षिणेकडून येणाऱ्या अनेक गाड्यां दौंड मनमाड किंवा पनवेल वसई मार्गे वळवण्यात आल्या तर सिंहगड डेक्कन क्वीन महालक्ष्मी इंटरसिटी हुसेन सागर नांदेड पनवेल या गाड्या रद्द करण्यात आल्या दुपारच्या गाड्या घाटातल्या कामामुळे आधिपासूनच रद्द आहेत त्यामुळे पुणे मुंबई रेल्वे प्रवास दोन दिवस पूर्णच ठप्प झाला होता आज मात्र प्रगती आणि डेक्कन क्वीन मुंबई करता सुटणार आहेत असं रेल्वेनं कळवलं आहे नाशिक धरणे नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांतल्या पावसानं धरणांतल्या पाणी साठ्याची परिस्थिती सुधारली आहे गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडलं जावू शकतं त्यामुळे गोदाकाठच्या लोकांनी सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे

भावली धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे आरक्षण यावतमाळ आरक्षणाची मर्यादा वाढवल्याच्या निषेधार्थ यवतमाळ मध्ये सेव्ह नेशन सेव्ह मेरिट मोर्चा काल संपर्कमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडकला यावेळी मोर्चेकऱ्यांनी दत्त चौकात थाळीनाद आंदोलन केलं

हे सर्व जण ट्रॅक्टर मधून प्रवास करत होते

म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी काल कुडाळ इथ आयोजित गिरणी कामगार मेळाव्यात ही माहिती दिली रथ महोत्सव अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथल्या गोदड महाराजांच्या रथ महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आषाढी किदशीच्या नंतर येणाऱ्या किदशीला पांडरंगाची यात्रा असणारं हे राज्यातलं क्रिमेव ठिकाण आहे काल या यात्रेला राज्याचे पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री राम शिंदे उपस्थित होते रेडडी निधन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माहिती आणि नभोवाणी खात्याचे माजी मंत्री ऋ जयपाल रेङ्डी यांचं काल न्यूमोनियाच्या विकारानं निधन झालं

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे रेङ्डी यांच्या पार्थिव देहावर आज हैदराबाद इथं संपूर्ण शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येतील

अनंता अकोल्याच्या क्रीडा अकादमीचा मुष्टीयोद्धा आहे

इतर सुवर्णपदक विजेत्यांमध्ये प्रसिद्ध भारतीय मुष्टीयुद्वपटू मेरी कोम हिचा समावेश आहे

हवामान मुंबइसह कोकणाला पावसानं काल काहीसा दिलासा दिला असला तरी आज पुन्हा क्रिदा काही ठिकाणी जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी अतीवृष्टी होऊ शकते असा इशारा वेधशाळेनं दिला आहे मुंबईसह पालघर आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्रावरच आज पावसाची कृपादृष्टी अपेक्षित आहे प्रमाण कमीजास्त असू शकतं